विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते या टप्प्यातल्या प्रचारासाठी देशभर झंझावती दौरे करत आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात बालिया बिहारमधे बक्सर आणि सासाराम तसंच चंदिगडमधे निवडणूक प्रचारसभा घेणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा आज द्पारी कोलकता इथं रोड शो करणार आहेत काँग्रेसचे अध्यक्ष राहल गांधी मध्य प्रदेशात नीमच उज्जैन आणि खांडवा इथं प्रचार करणार आहेत तर बसपाच्या प्रमुख मायावती बालिया इथं प्रचार सभा घेणार आहेत काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आज पंजाबात भटिंडा इथं प्रचार सभा घेणार आहेत आज सायंकाळी पठाणकोट इथं प्रियंका गांधी एका प्रचार फेरीत सहभागी होणार असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

या मतदान केंद्रावर भाजप उमेदवाराच्या अधिकृत प्रतिनिधीनं मतदानाच्या वेळी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं प्नर्मतदानाचे निर्देश दिले

दरम्यान दिल्लीत व्हीव्हीपॅट यंत्रासंदर्भात आलेल्या एका तक्रारीबाबत दिल्ली निवडणूक विभागाला केंद्रीय निवडणूक आयोगानं चौकशीचे आदेश दिले आहेत पश्चिम दिल्ली मतदार संघात एका मतदारानं आपण मत दिलेल्या उमेदवारा ऐवजी वेगळ्याच चिन्हाची पावती व्हीव्हीपॅट यंत्रावर दिसल्याची लेखी तक्रार केली आहे मतदान यंत्रावर मात्र बरोबर दिवा लागल्याचं या मतदारानं सांगितलं आहे

आज पत्रकारांशी बोलताना मायावती यांनी मोदी यांची नौका ब्रडत असल्याचं देशातल्या सर्व लोकांना माहिती झाल्याचं म्हटलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आता मोदी सरकारची साथ सोडल्याची टीका मायावती यांनी केली

मात्र अय्यर यांनी नव्यानं लिहिलेल्या एका लेखात स्वतला ज्योतिषी असल्याचं सांगत मोदींबाबतची ती टीप्पणी योग्य असल्याचं म्हटलं आहे भाजपचे प्रवक्ते जी व्ही एल नरसिंव्हा राव यांनी अय्यर यांच्या या लेखावर ड्वीटरवरून टीका केली आहे

बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्सार केंद्र सरकारनं या संघटनेला बेकायदेशीर ठरवलं असल्याचं ग्रह मंत्रालयानं यासंदर्भात जारी पत्रकात म्हटलं आहे

श्रीलंकेत या संघटनेचे हस्तक अजूनही कार्यरत असून भारतातही त्यांचे अनेक सहायक आणि एजेंट कार्यरत असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे त्यांच्या कडून होणार द्ष्प्रचार भारतातल्या अनेक नेत्यांसाठी धोकादायक असल्यानं संघटनेवरची बंदी कायम ठेवली असल्याचं गृह मंत्रालयाकड्रन जारी पत्रकात सांगण्यात आलं आहे

भारतीय सैन्याने देखील त्यांना प्रत्युत्तर देत जोरदार गोळीबार केल्याचं संरक्षण सूत्रांकडून कळवण्यात आलं आहे

अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली सुदैवानं यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही आग लागण्याचं नेमकं मात्र कारण समजू शकलं नाही असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे